आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच वेबसाईट आणि मोबा ऊ अँपवरून कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे यानंतर लगेच प्रादेशिक भाषांमध्ये या कार्यक्रमाचा प्रसारण होईल ओदिशात कटक बें आयोजित पहिल्या खेलो डिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलं खेलो डिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचं पाहिलं यजमानपद ओदिशाला मिळालं आहे

या स्पर्धांच्या माध्यमातून देशात क्रीडा क्षेत्रात एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे असं त्यांनी सांगितलं

या स्पर्धामधून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे विजेते तयार झालेले दिसून येतील असं केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे लवकरच आपण जागतिक स्तरावरच्या खेलो विश्वविद्यापीठ स्पर्धांचं आयोजन करु असंही त्यांनी सांगितलं कोरोना विषाणूच्या संसर्ग होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांनी सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळावा असा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे नेपाळ डीनेशिया व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्याचंही केंद्र सरकारनं ठरवलं आहे

या बैठकीत हा निर्णय झाला

भारताची आरोग्यविषयक देखरेख व्यवस्था सक्षम असल्यानंच भारत कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहिला आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे याआधीही भारतातल्या वैद्यकीय तज्ञांनी बीला निपाह या विषाणूंवर तसंच स्वाउे फल्यू या आजारांवर नियंत्रण मिळवलं होतं याचीही हर्षवर्धनं यांनी प्रशंसा केली

सर्वांसाठी आरोग्य हे जागतिक आरोग्य संघटनेचं ध्येय पूर्ण करणं तसंच जग अनुकरण करेल अशा प्रकराची आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं भारत सक्षम झाला आहे असंही हर्षवर्धन म्हणाले भारतातली लोकसंख्या आणि डॉक्टरांचं गुणोत्तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांप्रमाणे असेल असा विश्वासही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीदरम्यान आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे दहशतवादाचा बिमोड आशिया पशिफिक क्षेत्राची शांतता आणि समृद्धता जपणं व्यादी अनेक विषयांत भारत आणि अमेरिकेच्या हितसंबंधात अभूतपूर्व समानता आहे समान मूल्यांवर आधारित ही धोरणात्मक भागीदारी असून एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे वस्तू आणि सेवांबाबत अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद धिल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या एक लाखांहून अधिक लोकांच्या जनसमुदायाला एकाच मंचावरून संबोधित करणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आग्रा भेटीसाठी आग्रा शहर स्वच्छ झालं आहे अहमदाबाद धिला नमस्ते ट्रम्प सोहळा आटोपल्यानंतर उद्या संध्याकाळी ट्रम्प आग्रा शिं येणार असून सुर्यास्तापूर्वीचा एक तास आपल्या कुटुंबासह ते ताजमहलच्या सौंदर्याचा आस्वाद घेणार आहेत

या योजनेमुळे देशभरातल्या सर्व शेतकरी कुटुंबांचं उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी संबंधित खर्च आणि कौटुंबिक गरजा भागवायला मदत होईल

स्त्रीवर्ग युवावर्ग आणि लघू मध्यम उद्योजगांच्या सक्षमीकरणासाठीच्या प्रयत्नांत वाढ करण्याचे आवाहन त्यांनी सर्व सदस्य देशांच्या प्रतिनिधींना केलं

युवकांमधे उत्सुकता कल्पकता आणि सृजनता निर्माण होऊन त्यानुसार त्यांचं कौशल्य वाढवण्यासाठी वैचारिक प्रयोगशाळा देणं या योजनेचं उद्विष्ट होतं केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान भारतीय अर्थव्येवस्थेचं स्तंभ असल्याचं केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किशन रेङ्डी यांनी म्हटलं आहे ते काल येन्नईत अवाडी क्रि निमलष्करी दलात नव्यानं नियुक्त झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षकांच्या संचलन कार्यक्रमात बोलत होते लष्करातल्या सैनिकांना कधी कधी युद्ध लढावं लागतं मात्र केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांसाठी प्रत्येक क्षणच युद्वासारखा असल्याप्रमाणे सतर्क रहावं लागतं असं रेड्डी म्हणाले केंद्र सरकारच्या सतर्कतेमुळे शत्रूला डोकं वर काढण्याची संधी मिळालेली नाही मात्र ते केव्हाही सक्रीय होऊ शकतात त्यांचा सामना करण्यासाठी सर्वच सुरक्षा दलांनी सतर्क राहण्याची आणि परस्परात समन्वय राखण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल श्रीनगरमधे बातमीदारांशी बोलत होते खाजगी नेटवर्कच्या मदतीनं समाज माध्यमांचा गैरवापर करणा यांवर कडक कारवाई केली जाईल असा श्राारा त्यांनी यावेळी दिला महिला कर्मचा यांशी झालेल्या असंयमित भाषेतल्या संवादाला लँगिक छळवणूक म्हणता येणार नाही असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे पेटंट डिझाईन आणि ट्रेडमार्क कार्यालयातल्या असिस्टंट रजिस्टरनं कामाच्या ठिकाणी होणा या लैंगिक छळ कायद्याअंतर्गत आपल्या वरिष्ठ अधिका याच्या विरोधात तक्रार केली होती या प्रकरणाची अनेक पातळ्यांवर तपासणी करुन केंद्रीय प्रशासकीय लवादानं महिला कर्मचा याच्या बाजूनं निर्णय दिला होता मात्र दोन्ही बाजू ऐकल्यावर मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम सत्यनारायण आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या खंडपीठानं रागाच्या भरात तोल सुटल्यानं वापरलेल्या भाषेला लैंगिक छळवणूक म्हणता येणार नाही असा निर्णय दिला निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विनय शर्माची याचिका काल दिल्ली न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी फेटाळली

आरोपीचा मानसिक रोगाचा दावा पूर्णपणे खोटा असून सीसीटीव्ही चित्रफितीत आरोपीनंच स्वतःला जखमी केल्याचं स्पष्ट दिसत असल्याचं तिहार कारागृह अधिका यांनी न्यायालयाला सांगितलं तिहार तुरुंगात चारही आरोपींची मानसशास्त्रीय तपासणी नियमितपणे केली जात असून तीन मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी भारतीय मानक संस्थानचे माजी अध्यक्ष अमर कृष्ण घोष यांना मुंबई कोर्टानं तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे